हिमा दासची पुन्हा सोनेरी दौड मंत्रीमंडळ निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याविषयीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली भारतीय वैद्यकिय परिषदेच्या जागी हा आयोग स्थापण्याची तरतुद या विधेयकात आहे

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा म्हणून नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात नेक्स्ट असं नाव एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षांना देण्यात आलं असून ही सामायिक परीक्षा राहील

अरुणाचल प्रदेशातील दिबांग बहुउद्देशीय प्रकल्पालाही केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थविषयक समितीनं काल मंजूरीदिली

सोळाशे कोटी रुपये खर्चून नऊ वर्षांमध्ये ते पूर्ण करण्यात येईल एन आय ए राष्ट्रीय तपास संस्था सुधारणा विधेयक काल संसदेनं मंजूर केलं एखाद्या गुन्ह्याचा भारताबाहेर जाऊन तपास करण्याची तरतूद या विधेयकात आहे केंद्र सरकार या विधेयकाचा द्रुपयोग करणार नाही अशी ग्वाही गृह मंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना दिली तसंच दहशतवादाविरोधात तपासाला या विधेयकामुळे आणखी बळमिळेल असं गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं तर या विधेयकामुळे राष्ट्रीय तपास संस्थेच्या घटनात्मक चौकटीला बाधा पोहोचेल असं काँग्रेस नेते विवेक तनखा यांनी चर्चेदरम्यान सांगितलं कलभषण भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी हेग अल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजून निकाल दिला आहे कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं काल स्थगिती दिली तसंच जाधव यांना भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही दिली असून पाकिस्तान न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात स्पष्ट केलं

हा भारताचा मोठा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे कुलभूषण यांच्या सातारा जिल्ह्यातल्या जावली खिल्या गावकऱ्यांनीही काल आनंदोत्सव साजरा केला

त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कर्नाटक कर्नाटकमधल्या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत विधानसभेत आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहण्याची शक्यता फेटाळून लावली असून राजीनामे मागं घेण्याचा प्रश्रच येत नसल्याचे स्पष्ट केलं आहे कुमारस्वामी सरकारला आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे बंडखोर आमदारांच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही तसंच या आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्ष त्यांना योग्य वाटेल त्यावेळी निर्णय घेतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं

ज्या ीरती मोडकळीला आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसंच पुनर्विकासातले सर्व अडथळे द्र करण्यासाठी सर्वकष कायदा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले अनधिकृत बांधकाम केलेल्या मार्तीचं सर्वेक्षण करून असं बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह अनेक संस्था संघटनांनी शोध आणि बचाव कार्यात सहभाग घेतला

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शेतकऱ्यांच्या प्रशांवर खासगी पीक विमा कंपन्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढला यूवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक यात सहभागी झाले होते

पंकजा मंडे विधीमंडळ सदस्यांप्रमाणे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे बचत गट अहमदनगर राज्यभरातील महिला बघत गटांची आर्थिक सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वला योजना राबविण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या हस्ते काल कर्जत येथे करण्यात आला

कोणत्याही संस्थेचे नाव किंवा ओळख उघड न करता सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे अशी माहिती या सदस्यांनी दिली या सदस्यांनी काल विविध विभागप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सामाजिक संस्थांची बैठक घेतली यवतमाळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मूत्रपिंड आजारासाठी आवश्यक असलेला डायलिसीस मशीनचा प्रश्न निकाली निघाला आहे आता या रुग्णालयासाठी दहा यंत्रे मंजूर झाली आहेत गेल्या वीस वर्षापासून या यंत्रांची मागणी करण्यात येत होती

यामध्ये मतदारांचे मतदान यादीत सुधारणा करणं किंवा विर माहिती अद्ययावत करण्यासाठी मतदारांना अर्ज करता येणार आहे आदिवासी निधी धळे ध्रळे महापालिकेच्या आदिवासी राखीव प्रभागाच्या मूलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी राज्य सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा असे निवेदन काल राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊ कि यांना धुळे महापालिकेच्या वतीनं देण्यात आलं जिल्ह्यात पाच प्रभाग आदिवासी राखीव आहेत

शहरातली विविध मैदानं आणि निवासाच्या सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळण्यासाठी आपण अनुकूल प्रयत्न करणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं कोल्हापर कोल्हाप्रसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगपती आणि मेनन बेरिंग उद्योग समूहाचे प्रमुख राम कृष्ण मेनन यांचं काल कोल्हापूर निधन झाले

उद्योगासह सामाजिक क्रीडा आदी क्षेत्रांत ते कार्यरत होते त्यांच्या निधनान सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे स्वातंत्र्य लद्यातील सहभागी आणि सहकार चळवळीत सक्रिय भाग घेतलेल्या कुसुमताई नागनाथ अण्णा नायकवडी यांचं काल निधन झालं

युरोपमधील स्पर्धामधील तिचं हे चौथं सुवर्णपदक आहे तिची प्रतिस्पर्धी व्ही

विस्मयाने दुसरा क्रमांक मिळवला

सिंधूने जपानच्या अया ओहोरी हिचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काल काहीसा कमी असला तरी मंगळवारी राजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे जण ओढ्याला आलेल्या पुरात वाङून गेले होते त्यापैकी एकाचा मृतदेह काल सापडला आहे